काँग्रेसचे नेते मल्लीकार्जून खरगे यांनी आज पत्रकारांशी बोलताना या संदर्भात माहिती दिली काँग्रेसच्या कार्यकारिणीची आज नवी दिल्लीत या मुद्दावर बैठक झाली राज्यातील राजकीय स्थितीवर यात सखोल चर्चा झाली असं खरगे यांनी यावेळी सांगितलं या बैठकीत राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांना बोलावून त्यांचं मत जाणून घेण्याचं ठरलं असून त्यानुसार दपारी चार वाजता पुन्हा बैठक होणार असल्याचही खरगे यावेळी म्हणाले काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली अशोक चव्हाण प्रथ्वीराज चव्हाण आणि प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात हे राज्यातील नेते या बैठकीत सहभागी झाले पक्षाचे प्रमुख नेते अहमद पटेलही या बैठकीत सहभागी झाले काँग्रेसच्या सर्व आमदारांना राजस्थानमधील जयपूर इथं ठेवण्यात आलं असून प्न्हा निवडणुका नको अशी भूमिका या आमदारांनी नमुद केली असल्याचं पीटीआय व्रत्तसंस्थेनं म्हटलं आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसचा निर्णय झाल्यानंतर आपला निर्णय जाहीर करेल अशी माहिती पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे पक्षाची आज मुंबईत बैठक झाली मलिक त्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते तत्पूर्वी शिवसेनेला सरकार स्थापनेत पाठिंबा देण्याबाबत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो कॉंग्रेस आणि राष्टवादी कॉंग्रेस आघाडी एकत्ररित्या घेईल अशी माहिती राष्टवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल शिवसेनेला राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला शिवसेनेची भूमिका सत्याची असून दिछीतल्या च्कीच्या वातावरणात आपण कशाला रहायचं म्हणून आपण राजिनामा देत असून पत्रकार परिषदेत यावर सविस्तर निवेदन करणार असल्याचंही सावंत यांनी नमुद केलं आहे

ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी बहात्तर तासांचा अवधी दिला तर शिवसेनेला मात्र केवळ चोवीस तास दिले असा आक्षेप त्यांनी नोंदवला आहे काँग्रेस राष्टवादी काँग्रेसनं मतभेद विसरून राज्याच्या हितासाठी समान किमान कार्यक्रमावर एकत्र यावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं मुख्यमंत्रीपद वाटून न घेण्यासंदर्भातील भाजपच्या उद्धटपणामुळे ही स्थिती उदभवली असल्याचा आरोप त्यांनी केला भाजप जर जम्मु काश्मीरमध्ये पीडीपीबरोबर हातमिळवणी करू शकत असेल तर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राज्यात असं का करू शकत नाही असं राऊत यांनी यावेळी म्हटल

विशेष कारवाई पथक केंद्रीय राखीव दल आणि सैन्य दलाची या भागात चौदा तास सुरू असलेली कारवाई आता संपली आहे घटनास्थळावरुन शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला असल्याचं सुरक्षा अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे या परिसरात दहशवादी लपून असल्याची माहीती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी संयुक्त शोध मोहीम हाती घेतली होती त्यावेळी सुरू झालेल्या चकमकीत हे दोन दहशतवादी मारले गेले देशात तयार होणाऱ्या साखरेतील ऐंशी टक्के साखर ही विविध कंपन्यांच्या शीतपेय उत्पादनासाठी वापरली जाते तेव्हा या साखरेला किलोसाठी पन्नास रुपये दर देण्यात यावा अशी मागणी सांगली जिल्ह्यातल्या साखर उत्पादक संस्थांनी केली आहे

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि चांदोली धरणावर निशुल्क प्रवेश मिळत असल्यामुळे यंदा पर्यटकांच्या संख्येत द्पटीनं वाढ झाली आहे येणाऱ्या पर्यटक संख्येच्या तुलनेत निवासाची व्यवस्था अपूरी असल्यानं प्रशासनानं सुविधा पुरवाव्यात अशी मागणी केली जात आहे